मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या आणि महत्वाच्या व्यक्तींच्या निवासस्थानी जाऊन निदर्शनं करण्याच्या घटना राज्यभरात सुरूच आहेत दरम्यान हा प्रश्न सोडवण्याची निकड लक्षात घेऊन याप्रकरणी दाखल याचिकेची सुनावणी पूर्वनियोजित वेळेआधीच येत्या मंगळवारी करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं घेतला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी येत्या बुधवारी ज्येष्ठ काँप्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे ही बैठक दिल्लीत होईल अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आरक्षणाची मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून सरकारवर दबाव आणण्यासाठी राज्य विधीमंडळाचा राजीनामा देण्याची घोषणा गेल्या आठवड्यात अनेक काँप्रेस आमदारांनी केली होती मात्र यासंदर्भातला अंतिम निर्णय केंद्रातल्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल असं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं मराठा आरक्षणासाठी वेगवेगळे आंदोलन करूनही शासनाने दखल न घेतल्यामुळे शनिवारी पाथरी तहसिल कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं सकाळी अकराच्या सुमारास एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत आणि घंटानाद करीत हे आंदोलन सुरू झाले धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या अंबड क्रिं आज काही तरुणांनी अचानक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत बदचं आवाहन केलं बद पाळायला विरोध करणा या काही व्यापा यांच्या दुकानावर दगडफेक करण्यात आली यात दोनजण जखमी झाले अंबड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून आंदोलक तरुणांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे जालन्याहून अतिरिक्त पोलिस बल मागवून अंबड शहरात बंदोबस्त लावण्यात आला

संसदेच्या चालू अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याकांसह सर्वाच्या न्याय्यहक्कांच्या प्रश्नांसाठी आपण संसदेत आणि केंद्र सरकारमध्ये खंबीर असल्याचं आठवले यांनी सांगितलं

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना घोषित करून केंद्रानं स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी ओबीसींना लावण्यात आलेली क्रिमीलेयरची अट त्वरीत रद्द करावी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संविधानिक दर्जा द्यावा ओबीसी वर्गाचा अर्ट्रीसिटी कायद्यात समावेश करावा या महासंघाच्या काही प्रमुख मागण्या असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते डॉ बबनराव तायवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेमुळे देशातल्या महिलांना खूप मदत झाली आहे

एप्रिल आणि जून महिन्यासाठी प्राप्त झालेल्या साठ्यातूनच शिक्षकांनी जूलै महिन्याच्या पोषण आहाराचं नियोजन केलं मात्र आता तो साठाही संपल्यानं शाळांपुंडे पोषण आहार पुरवठा कसा करावा हा प्रश्न उभा राहिला आहे याबाबतीत तात्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित अधिका यांना देऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं शासनाकडे केली आहे

औरंगाबाद ि आज या संदर्भातल्या आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

औरंगाबाद शहरातल्या जालना रस्त्यावरील नगर नाका ते केंब्रीज शाळा औरंगाबाद ते जळगाव औरंगाबाद ते पैठण आणि शेगाव ते पंढरपूर या रस्त्यांची कामं लवकरच सुरू होणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष दुर करण्यासाठी दमण गंगा ते पिंजाळ या नदीजोड प्रकल्पाचं काम येत्या डिसेंबर अखेर सुरू करणार असल्याचंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातल्या दौंड मनमाड रेल्वे विभागात ब्लॉकमुळे आणि रेल्वे रूळ दुरुस्तीच्या कामामुळे काही रेल्वे गाड्या रद्द तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत

या आजारात सुरूवातीला ताप येऊन नंतर मुलांच्या हातावर पायावर आणि तोंडाच्या आतल्या भागात कांजिण्यासदृश पुरळ येऊन खाज येत आहे ही लक्षणे कॉकसक्ती विषाणूंच्या हल्ल्यामुळे दिसत आहेत शरीरावर येणारे पुरळ कांजिण्यांसारखं दिसत असलं तरी हा कांजिण्यांचा प्रकार नाही हा आजार नवीन असला तरी गंभीर नाही त्यामुळे वेळीच मुलांना योग्य उपचार उपलब्ध करून द्यावेत असा सल्ला बालरोग तज्ञांनी दिला आहे शिक्षणाला अर्थपूर्ण करण्यासाठी मातुभाषेतून शिक्षण दिले जाणे आणि सरकारी शैक्षणिक संस्थाचा दर्जा उत्तम राखणे गरजेचं आहे असं उद्गार रम्जि माजिसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांनी आज व्यक्त केलं

मानसोपचारांची गरज असलेल्यांसाठी देशभरात मानसोपचार संस्थांचे जाळे उभे करणं गरजेचं असल्याचं मत वाटवानी यांनी व्यक्त केलं या दोन्ही पुरस्कार विजेत्यांचा आज सह्याद्री अतिथीगृह कें उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना विनोद तावडे म्हणाले की शिक्षणात केवळ बुद्ध्यांकावर भर न देता विद्यार्थ्याची भावनिक समृद्दी कशी होईल हे पाहणं गरजेचं आहे

अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि शिक्षण सभापती अर्चना पाटील यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली

भारतीय सैन्याच्या जॉईन डियन आर्मी या संकेतस्थळावर हे निकाल उपलब्ध आहेत

मात्र त्याला विर फलंदाजांची योग्य साथ न लाभल्यानं भारताला पराभव पत्करावा लागला आपल्या हजाराव्या कसोटी सामन्यातील विजयासह उलंडनं पाच सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे

येत्या दोन दिवसात कोकणात सर्वत्र दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे